रमेश क्मार यांना मिळाले असून राजीनाम्यांचा खरेपण तपासून आणि स्वेच्छेनं ते दिले आहेत का त्याची पडताळीण करुन निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे कालच्या कामकाजाचं ध्वनीचित्रमुद्रण सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवणार असल्याचं रमेशकुमार म्हणाले काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने मात्र त्यांच्या बंडखोरांना विधानसभेत उपस्थित राहण्याचा पक्षादेश दिला आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या चार दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती अधिकारीक सूत्रांनी दिली या दौऱ्यात राष्ट्रपती सतीश धवन अवकाश केंद्र आणि श्रीहरीकोटयाला भेट देतील

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सांगितलं की सरकारचा रेल्वेयात्रेकरुंच्या सुरक्षिततेवर तसंच रेल्वेमधील आणि स्थानकांवरील स्वच्छता आणि सुविधांवर विशेष लक्ष आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दरम्यानच रेल्वेला विशेष सुविधा प्रवण्यासाठी जास्त निधी खर्च करण्यात आला आहे यआधी काँप्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांनी रेल्वेच्या दूर्दशेविषयी आणि रेल्वेच्या ढासळणाऱ्या सोयीसुविधांविषयी लोकसभेत प्रश्र उपस्थित केला होता या चर्चेदरम्यान अंगडी यांनी यासंदर्भात उत्तर दिलं चौधरी यांनी हे सरकार रेल्वेचं खासगीकरण करत असल्याचा तसंच प्रवासी आणि मालवाहतूक उत्पन्न कमी झाल्याचा आरोप केला

त्याआधी जागतिक अव्वल कबड्डी पट्ट आणि भारतीय कबङ्डी पट्ट यांच्यात हैदराबाद मधल्या गाचीबौली क्रीडांगणामधे सामना रंगणार आहे भारतीय संघाचं नेतृत्व अजय ठाकूर करणार आहेत तर जागतिक संघांचं नेतृत्व इराणचा फजल अत्राचली करणार आहे प्रो कबड्डीमुळे कबड्डीला स्गीचे दिवस आले आहेत

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजी करण्याचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियाची सुरुवात डळमळीत झाली

ख्रीस वोक्स याला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषीत करण्यात आलं

रविवारी लॉर्डस इथं इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याचा रोमांच पहायला मिळेल